प्रत्येक ट्रेन संचामध्ये तीन कोच आहेत एका ट्रेन मध्ये साडे नऊशे ते नऊशे सत्तर प्रवासी प्रवास करू शकतात मेट्रो ट्रेनच्या तीन कोचपैकी एक कोच महिलांसाठी राखीव असेल संपूर्ण ट्रेन वातानुकूलित असून त्यामध्ये मोबाईल लॅपटॉप चार्जिंग सुविधा दृकश्राव्य सूचनाप्रणाली अशा अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत प्णे सातारा महामार्गावरील खेड शिवाप्ररचा पथकर नाका बंद करण्याची मागणी आता पुणे शहर भाजपने केली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठी लागणारा निधी कुठून आणणार याबाबत काहीही निश्चितता नाही शिवाय शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा करीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते त्यामुळे केवळ दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा शेतकऱ्यांना न्याय देणारी नाही अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांचीही कर्जमाफी करावी अशी मागणी करत वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला नागरिकत्व दुरुस्ती कायदा भारतातील मुस्लिमांच्या विरोधात नाही विधेयकाच्या गैरसमज़तीतून सध्या आंदोलनं होत आहेत असेही आठवले यांनी नम्रद केले महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या यंदाच्या दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज प्ण्यात ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक आनंद अंतरकर यांच्या हस्ते झाले

गोखले स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारे उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे रत्नाकर पारितोषिक प्रुष उवाच या दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आले चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक लोकसत्ता दिवाळी अंकाला मासिक मनोरंजनकार का

मित्र पारितोषिक संवाद सेतू या दिवाळी अंकाला तर शं

उत्कृष्ट ऑनलाइन दिवाळी अंकाचे पारितोषिक लिंग या दिवाळी अंकाला मिळाले जानकीबाई केळकर स्मृतिप्रित्यर्थ उत्कृष्ट बालवाङ्वय दिवाळी अंक पारितोषिक छात्र प्रबोधन या दिवाळी अंकाला देण्यात आले उत्कृष्ट कथेसाठीचे दि

सोनटक्के पारितोषिक डॉ राजश्री पाटील यांना तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे अनंत काणेकर पारितोषिक नीलिमा जाधव यांना देण्यात आले आरोग्यजागर करण्यासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल शतायुषी दिवाळी अंकाचे संपादक डॉ अरविंद संगमनेरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला संपादन ही जगातली पासष्टावी कला आहे श्रमसाध्य आणि प्रयोगक्षम चिकाटीने ही कला साध्य होते असे असतानाही संपादन या गोष्टीला मराठी साहित्यात मानाचे स्थान नाही अशी खंत या वेळी अंतरकर यांनी व्यक्त केली या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायग़्डे दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक वि दा

हवेली तालुक्यातील कोरेगाव भिमा येथे एक जानेवारी रोजी होणारा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विविध पक्ष संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि इथं भेट देणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रर्वतयारी आढावा बैठकीत केले

हवामान पुणे आणि परिसरात आज हवामान ढगाळ होतं

उद्या दिवसभर आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे